प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर राष्ट्राला संबोधित केलं पुन्हा एकदा केंद्रात सत्तेत आल्यानंतर दहा आठवडयांतच आपल्या सरकारनं लोकांच्या आकांक्षाची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं मोदी यांनी सांगितलं जम्मू कश्मीरचा विशेष दर्जा काढून घेणं किंवा तिहेरी तलाकच्या प्रथेवर बंदी आणणं हे यापैकी काही महत्त्वाचे निर्णय आहेत नुकत्याच झालेल्या भीषण पुरामधे मरण पावलेल्यांना प्रधानमंत्र्यांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली आणि पुरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं हे सरकार वेगळ्या प्रकारे विचार करत आहे आणि देशहित हीच या सरकारसाठीची प्राथमिकता आहे असं ते म्हणाले एक देश एक संविधान हे आता वास्तवात उतरलं असून राष्ट्राला याचा अभिमान असेल

जलसंरक्षणाचं महत्त्व भारतानं जाणलं असून त्यासाठी जलशक्ती हे नवे मंत्रालय स्थापन केलं आहे प्रत्येक घरात पिण्याचं पाणी पोचवण्यासाठी जलजीवन अभियान सरु केलं असून सरकार त्यासाठी साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहे यामधील लोकसहभागाच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला लोकसंख्येचा स्फोट हा एक गंभीर प्रश्न असून कुटुंब मर्यादित ठेवण्याचे धोरण देश हितासाठी महत्त्वाचे योगदान असून तीही देशभक्तीच असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका या कोण राजकीय नेता अथवा पक्षांन लढल्या नसून देशातील लोकांनी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी लढवलेली ही निवडणूक आहे असं मोदी म्हणाले

भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांचं निमूर्लन करण्यासाठीच्या प्रयत्त्नाचं स्वागत असेल कारण त्यामधून उद्भवणाऱ्या धोक्यांनी देशाची सत्तर वर्षे अपरिमित हानी केली आहे

येत्या पाच वर्षात भारत पाच हजार अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था होऊ शकेल जागतिक अर्थव्यवस्थेत अधिक मोठा वाटा मिळवण्यासाठी निर्यातवाढीवर भर देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं संपत्ती निर्माण करणाऱ्यांना सन्मान देण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली दहशतवाद हे मानवतेवरचं मोठं संकट असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले देशभरात सर्वांनीच डिजिटल पेमेंट प्रोत्साहन द्यावं असं आवाहन मोदी यांनी केलं रोख व्यवहार तसंच प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर यांना नागरिकांनी नकार द्यावा असं ते म्हणाले संरक्षणदलांमधे समन्वय रहावा आणि तीनही सैनादलांना प्रभावी नेतृत्व प्राप्त व्हावं यासाठी चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ हे नवं पद निर्माण करण्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली

आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं प्रामुळे ज्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत त्यांच्या भविष्याची चिंता आज आपल्यासमोर असून अशा सर्वांना पुन्हा उभं करायचं काम महाराष्ट्राला करावं लागेल असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी योवळी केलं आपलं सरकार मागची पाच वर्ष सातत्यानं सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहीलं सरकारनं दलित गरीब आदिवासी शेतकरी महिला अशा समाजातल्या सर्वच घटकांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला असं ते म्हणाले

मुंबई उच्च न्यायालय मध्य पश्चिम आणि कोकण रेल्वेची मुख्यालयं मुंबई महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ त्यादी ठिकाणीही ध्वजारोहणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला शाळा महाविद्यालयं गृहनिर्माण संस्था सरकारी कार्यालयं तसंच खासगी कंपन्यांच्या कार्यालयांमधेही राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रगीत गायन करण्यात आलं केंद्र सरकारनं जम्मू आणि काश्मीरबद्दल घेतलेला निर्णय केवळ ऐतिहासिकच नाही तर जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करणारा निर्णय आहे असं जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीरमचा विशेष दर्जा काढून घेतल्या नंतर राज्यातला पहिला स्वातंत्र्यदिनाचा सोहळा आज श्रीनगर ब्रिल्या शेर ए कश्मीर क्रीडा संकुलात झाला जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं

लडाखमधे ब्यामाथंग श्वी लडाख प्रशासकीय परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फिरोझ अहमद खान यांच्याहस्ते ख्री सुलतान चाऊ क्रीडा स्टेडिअम मधे ध्वजारोहण करण्यात आलं आसामध्येही देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहानं साजरा करण्यात आला आसामची राजधानी गुवाहाटी श्रिल्या खनपारा श्रि झालेल्या ध्वजारोहणाच्या मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं मिझोराममधे ऐज्वाल श्विं मुख्यमंत्री झोरामथंगा यांनी तिरंगा फडकावला यावेळी त्यांनी मिझो स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली

विनगर शिल्या ांदिरा गांधी पार्क शिं ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला

कर्नाटकात बंगळ्रु श्रि मुख्यमंत्री बी

येदीयुरप्पा यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आलं

गुजरातमधे चौतैहपूर ब्रिं मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी रुपानी यांनी य्वावर्गासाठी अनेक घोषणा केल्या भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिल्लीत भाजपा मुख्यालयात तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यालयात तिरंगा फडकावला बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतिक असलेला रक्षाबंधनाचा सण आज देशभरत उत्साहानं साजरा होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सणानिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत बहीणीनं भावाला राखी बांधण्याचा हा सण त्यांच्यातल्या परस्पर विश्वास आणि प्रेमाचं प्रतिक आहे या सणाच्या निमित्तानं महिला आणि मुलींना सुरक्षित वातावरण देण्याचा निर्धार करुया असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे केंद्रसरकारनं आंतर राज्यपरिषद आणि आंतर राज्यपरिषदेच्या स्थायी समितीची प्नर्रचना केली आहे याबाबत काढलेल्या अधिसूचनेन्सार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आंतर राज्यपरिषदेचे अध्यक्ष आहेत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री तसंच राजनाथ सिंह अमित शहा निर्मला सीतारामन यांच्यासह सहा केंद्रीय मंत्री या समितीचे सदस्य आहेत तर नितीन गडकरी रवीशंकर प्रसाद रामविलास पासवान एस जयशंकर आणि पियूष गोयल यांच्यासह दहा केंद्रीय मंत्री या समितीचे कायमस्वरुपी आमंत्रित सदस्य आहेत

पूरग्रस्त नागरिकांना वीजेचं बील भरण्यासाठी एक महिन्याचा अतिरिक्त वेळ दिला जाईल तसंच पुरामुळे दुरुस्त किंवा बदलाव्या लागलेल्या मीटरसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे तांत्रिक कारणामुळे रद्दबातल ठरलेले एटीएमचे व्यवहार मोफत व्यवहारांमधे मोजले जाऊ नयेत असं निर्देश भारतीय रिझर्व बँकेनं सर्व बँकांना दिले आहेत उपलब्ध रक्कमेबाबत माहितीचा तपशील तसंच याबाबतच्या चौकशीचे व्यवहारही मोजू नयेत असं रिझर्व बँकेनं सांगितलं आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली